यावर संपूर्ण समाजानं आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आली असल्याचं नायड्र यांनी म्हटलं आहे आपल्या प्राचिन संस्कृतीमधे महिला ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा सन्मान पुन्हा त्यांना प्राप्त व्हावा यासाठी साम्हिक प्रयत्नांची गरजही त्यांनी व्यक्त केली

नायडू यांनी हैदराबाद उन्नाव तसंच देशातल्या विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली निव्वळ कायदे करुन ही समस्या सुटणार नाही असंही ते म्हणाले पोलिसदलानं महिलांसंबधी कोणत्याही तक्रारीवर त्वरीत कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी पोलिसदलाला दिली

कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

उर्वरित दोन मतदारसंघात मात्र नियमीत पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे

या फेरीत मुख्यमंत्री रघुबर दास विधानसभा अध्यक्ष दिनेश ओरान सह अनेक मंत्री त्यांचं नशीब अजमावत आहे

येत्या वर्षात एक एप्रिल पासून नव्या जी एस टी प्रणाली बाबत थेट प्रतिसाद जाणून घेण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे हे नवे परतावे भरताना कायदेशीर बाबींचं पालन आणि परतावे अपलोड करताना सहजता यावी यावर खास लक्ष दिलं जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गेल्या महिन्यात एप्रिलपासून लागू करण्यात येणा या नव्या जी एस टी परतावे भरण्यासाठीच्या पद्धतीबाबत काही जी एस टी धारक सनदी लेखापाल आणि कर सल्लागार यांची भेट घेऊन चर्चा केली होती

अशोक दलवाई यांनी म्हटलं आहे